राज्य कोविड राज्यातल्या कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याच दिसून येत आहे

राज्यात रुग्ण संख्येतली दैनदिन वाढ मुंबई महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक आहे

राज्यातल्या बहुतंश जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे

या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून अनेक राज्यात अनेक ठिकाणी सुरक्षिततेचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत पुणे नागपूर अकोला यवतमाळ नाशिक वर्धा आणि बुलडाणा जिल्ह्यात रात्रीच्या वेळी संचारावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत अमरावती अमरावती जिल्ह्यातील अमरावती आणि अचलप्र पालिका क्षेत्रात आजपासून आठवडाभरासाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे संपर्क मंत्री यशोमती ठाकूर यांनी काल ही माहिती दिली केवळ जीवनावश्यक सेवा आणि वस्तूंना यातून वगळण्यात आलं आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अमरावती विभागातील सर्व पाचही जिल्ह्यात सुधारित प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत याबाबत विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी पाचही जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर सूचना दिल्या आहेत

अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ ब्लढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्राद्भाव दिसून येत आहे अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्राद्र्भाव रोखण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागांमधील प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करून या भागाच्या सीमा निश्चित करून या क्षेत्रांमध्ये विविध निर्बंध घालण्यात आले आहेत ठाकरे मास्क घाला शिस्त पाळा आणि टाळेबंदी टाळा असं स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मी जबाबदार या मोहिमेची घोषणा काल केली गर्दी वाढत असून राजकीय सामाजिक धार्मिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही तसेच नियम न पाळणारी मंगल कार्यालयं सभागृह हॉटेल्स उपाहारगृहांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचेही ते म्हणाले वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी काल जनतेला समाजमाध्यमांतून संबोधित केलं संसर्ग रोखण्यासाठी अमरावती विभागात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत त्याचा संदर्भ देऊन म्ख्यमंत्री म्हणाले की जिथे जिथे आवश्यकता असेल तिथल्या जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते निर्बंध घालण्याचे निर्देश आपण दिले आहेत

आवटे सध्याचं राज्यातलं बदलतं हवामान आणि सार्वजनिक समारंभांमध्ये होणारी गर्दी ही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यामागची म्ख्य कारणं असल्याचं राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी सांगितलं वाढती रुग्णसंख्या रोखायची असेल तर प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर काळजी घेण्याची गरज असल्याचं आवटे म्हणाले

कोविड प्रतिबंधक लस घेतली तरी जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली अशा स्वरूपाच्या बातम्या समाज माध्यमातून येत आहेत

या विषयी सविस्तर माहिती देणारा हा वृत्तांत आपण दोन आठवड्यांपूर्वी कोविड लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते पण कोविड विरुद्ध पूर्ण क्षमता तयार होण्यास दूसरा डोस आणि त्यानंतर काही दिवस लागतात त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क वापरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने यासाठीच दिल्या आहेत हे सर्व पाहत सर्व फ्रंट लाईन वर्कर्स जसे की महसूल आरोग्य पोलीस यांनी अत्यंत सावध राहावे कोणतेही लक्षण अंगावर न काढता तपासणी करून घ्या आपण लस घेतली आहे त्यामुळे ताप आला तरी कोणतीही चाचणी करण्याची गरज नाही असे मानून द्र्लक्ष केले असते तर आपल्याकडून लोकांना संसर्ग झाला असता आपल्यासोबत पत्नीला ही संसर्ग झाला आहे त्यामुळे कुटुंबीयांची कोविड तपासणी महत्वाची ठरते कोणतेही लक्षण अंगावर काढू नये अस आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद मंदिर बंद वाढत्या कोरोना विषाणू प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्हयातील संतनगरी शेगांव इथलं श्री संत गजानन महाराज मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद करण्यात आलं आहे पुढील निर्देशापर्यंत मंदिर बंदच राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे नांदेड जिल्ह्यातील माह्रगड इथलं दत्तात्रय मंदिर देखील आज पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे नाशिक नाशिकमध्ये आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरदारपणे सुरु असून आहे वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून हे संमेलन यशस्वी केले जाईल अशी माहिती साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भूजबळ यांनी दिली

त्यासंदर्भात काल संपर्क मंत्री आणि साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भूजबळ साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांच्यासह अन्य संयोजकांची बैठक काल झाली त्यानंतर या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती भुजबळ यांनी दिली

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार